या सर्वांना केंद्राच्या विगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

ही व्हेंटिलेटर्स देशी बनावटीची असून याची सरासरी किंमत दोन ते दहा लाखांच्या दरम्यान आहे कोविड संकट काळात सरकारने देशांतर्गत आरोग्य उपकरणांच्या निर्मितीला विशेष प्रोत्साहन दिलं आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या साहित्य पुरवठ्यात या वर्षी भारतानं मोठी प्रगती केली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं भारतात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर व्हेंटिलेटरसाठी भारत पूर्णत आयातीवर अवलंबून होता

आरोग्य उपकरणांच्या निर्मितीबाबत आधी कोणताही प्रमाणित पद्धत नव्हती असं मंत्रालयानं म्हटलं आहे व्हेंटिलेटरसोबतच पीपीई किटचेही भारातने मोठे उत्पादन केले आहे

कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वांनी आपापल्या घरुनच विजयस्तंभाला आणि शूरवीरांना अभिवादन करावं प्रशासनानं केलेल्या सूचना आणि नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे

त्यानुसार इच्छूकांनी आपल्या सुधारणा आणि सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठवण्याचे आवाहन विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी केलं आहे

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं उत्सव सावित्रीचा जागर स्त्री शक्तीचा ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी मिनी अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं

सावंगी इथला आरोपी कैलास भांबळे हा गुटखा विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून ही कारवाई करण्यात आली

राज्यात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर मराठवाडा कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे